वायू या चक्रीवादळानं दिशा बदलली असून ते गूजरातला धडकण्याची शक्यता मावळली असल्याची माहिती भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम राजीवन यांनी दिली आहे मात्र या वादळाच्या प्रभावामुळे गुजरातच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनं किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये सखल भागात राहणाऱ्या तीन लाखांडून जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे हे वादळ समुद्रात राहील आणि गुजरातच्या किनारपट्टीला समांतर वा क्राल करत राहील असं भारतीय हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक देवेंद्र प्रधान यांनी सांगितलं पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागांत आज सकाळ पासूनच सोसा िवाचा वारा वाहतोय

अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळाचा परिणाम म्हणून सोसा िवाचं वारे असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सर्वोच्च न्यायालय विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रकरणी उद्या सुनावणी घेणार आहे बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात पुस इथं जमीन खरेदी प्रकरणी संबंधित जागा सरकारच्या मालकीची असून तिची खरेदी करून मुंडे यांनी ती बीडमधल्या मठाला दान केल्याप्रकरणी राजाभाऊ फड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पोलिसांनी मुंडेविरुद्ध गुन्हा नोंदवावा असे निर्देश उच्च न्यायालयानं दिले होते मुंडे यांनी या निर्देशांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर उद्या सुनावणी घेऊ असं न्यायमूर्ती इंद्र बॅनर्जी आणि अजय रस्तोगी यांच्या सुट्टीकालीन पीठानं म्हा लिं आहे

सहाय्यक उपायुक्त योगेश पीठे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली सुरत इथं खाजगी शिकवणी वर्गात लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घ उनंतर पालकांनी या बाबीकडे लक्ष वेधलं होतं राज्य सरकारनं पुणे जिल्ह्यात बारामतीला वळवलं जाणारं पाणी थांबवून ते दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे प्ण्यातल्या निरा देवघर धरणाचं पाणी बारामती लोकसभा मतदार संघातील भागाला वळवलं जात असल्यानं सोलापूर आणि सातारा जिल्ह्याला पुरेसं पिण्याचं पाणी मिळत नसल्याची तक्रार होती भाजपाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर हा निर्णय झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी दोनशे सत्त्याण्णव कोशि रुपयांची करंजवन पाणीपुरवठा योजना राज्य शासनानं तत्वतः मंजूर केली आहे काल मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं यावर तातडीनं अहवाल सादर करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत या योजनेसाठी मनमाड नगरपालिकेला लोकवर्गणीतून पंचेचाळीस कोशीरुपये द्यावे लागणार आहेत

पंढरपूर यात्रेसाठी सुस्थितीत असलेल्या स्वच्छ आणि आकर्षक बसगाड्या सोडल्या जातील असं मंडळानं स्पष्ट केलं आहे